उदया होणाऱ्या ग्रामपंचायत निवडण्कांसाठीच्या मतदानाकरिता नागपूरसह विदर्भात प्रशासनाची तयारी पूर्ण

गोसिखूर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्प कामाबद्दल कोणतीही हयगय खपवून घेणार नसल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

कविक्लग्रू कालिदास विश्वविद्यालयाच्या ग्रंथालयाचं नामकरण ज्ञानयोगी डॉ

संजय जायस्वाल यांनी आज दिली

यामध्ये नागप्र महानगर क्षेत्रातील पाच तर ग्रामीण क्षेत्रातील सात केंद्रांचा समावेश आहे शहरातील पाच केंद्रांमध्ये डागा माहिला रुग्णालय एम्स शासकीय वैदयकीय महाविदयालय इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि महाल येथील डायग्नोसिस सेंटर येथे लसीकरण करण्यात येईल जिल्ह्यातील केंद्रामध्ये उपजिल्हा रुग्णालय रामटेक कामठी ग्रामीण रुग्णालय उमरेड हिंगणा काटोल सावनेर प्राथमिक आरोग्य केंद्र गोंडखैरीचा समावेश आहे

या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाने निविदा प्रक्रीयेस देखील मान्यता दिली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे होते

त्याम्ळे या संक्रमणातूनही आव्हांनांवर मात करण्याची प्रेरणा घेऊया परस्परांप्रती आदर प्रेम जिव्हाळा वाढव्या अशा शब्दात म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत

स गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोट्रनही गोसीखूर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण न झाल्याबददल नाराजी व्यक्त करून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याप्ढील काळात या प्रकल्पाच्या कामाबद्दल कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही अस प्रतिपादन केल आहे भंडाऱ्याचे खासदार स्नील मेंढे तसेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागप्र इथ प्रकल्पाच्या कामाचा आढावा गडकरी यांनी आज घेतला विदर्भातील शेतकऱ्याचे जीवन बदलून टाकण्याची क्षमता या प्रकल्पात असल्यामुळे त्याचा माझ्याशी भावनिक संबंध आहे असे सांगून गडकरी म्हणाले की भूसंपादन प्नर्वसन अजून बऱ्याच प्रमाणात शिल्लक आहे

राष्ट्रीय प्रकल्पाचा निधी दुसऱ्या कोणत्याही कामासाठी वळता केला जाऊ शकत नाही याकडे लक्ष वेधताना गडकरी म्हणाले की या संदर्भात आवश्यक तो पत्रव्यवहार करून प्रश्न निकाली काढावा नागपूरचे विभागीय आयुक्त संजीवक्मार यांच्या सोबत बोलून गडकरी यांनी गोसीखुर्द प्रकल्पाशी संबंधित असलेल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना भूसंपादन आणि अन्य प्रलंबित कामांना गती देण्याची सूचना केली

या निमितानं राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीनं राज्यभरात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

प्रमोद येवले यांनी म्हटलं आहे

श्रीकांत जिचकार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे स्मरण चिरस्थायी राहावे आणि य्वापिढीने त्यांच्या व्यक्तित्व आणि कर्तत्वापासून प्रेरणा घ्यावी म्हणून कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे क्लग्रू प्रो वरखेडी आणि सर्व प्राधिकारिणी सदस्यांनी विश्वविदयालय ग्रंथालयाचे नामकरण ज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार ज्ञानस्रोत केंद्र असे करण्याचा निर्णय घेतला आहे